दरम्यान एस्ट्राझेनेका चाचण्या थांबवत असल्याचं डी सी जी आय ला का कळवलं नाही या कारणावरून भारतीय औषध महानियंत्रक अर्थात डीसीजीआयनं सीरमला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे रुग्णाची सुरक्षा प्रस्थापित होईपर्यंत या लशीच्या देशात सूरु असलेल्या दूसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या स्थगित का करू नयेत अशी विचारणाही डी सी जी आय नं या नोटिशीत केली आहे

या त्याबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

या संशोधकांनी प्ण्याबरोबरच म्रंबई दिल्ली कोलकत्ता अहमदाबाद आणि चेन्नईमधील प्रदृषणाचा या संशोधनासाठी अभ्यास केला एकंदरीतच या नव्या निष्कर्षामूळं या दोन्ही गोष्टींच्या एकमेकांशी असलेल्या संबंधाविषयी अधिक अभ्यास होण्याची गरज मात्र अधोरेखित झाली आहे आकाशवाणी बातम्यांसाठी प्ण्याहून विनायक सोमणी

त्यामूळे संपूर्ण व्यवस्थेवर ताण आला असून प्राणवायूची टंचाई सद्रश परिस्थिती निर्माण झाली आहे आगामी काळात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठीच्या सूचना संबंधित पुरवठादाराला देण्यात आल्याची माहिती आरोग्य प्रशासनानं दिली

या निर्णयाम्ळे जिल्ह्यातील उद्योग धंद्यांवर विपरीत परिणाम होण्याची भीती या उद्योजकांच्या संघटनेनं व्यक्त केली आहे पिंचिं कोरोना पिंपरी चिंचवड शहरात कोरोना बाधितांमध्ये दररोज एक हजार रुग्णांची भर पडत आहे

एकंदर आठशे खाटा असणाऱ्या या जंबो रूग्णालयात तीस व्हेंटीलेटर्स असून तीस रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे गेल्या चौदा दिवसात दहा रुग्णांचा मृत्यू झाल्याचं महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी काल सांगितलं

जिल्ह्यात पून्हा टाळेबंदी लागू होणार असल्याचे समाज माध्यमांमध्ये फिरत असलेले संदेशही चूकीचे असल्याचं त्यांनी सांगितलं

पेडणेकर यांना कोणतीही लक्षणं दिसत नसली तरी डॉक्टरांच्या मार्गदर्शनानं त्यांनी स्वतचं घरी विलगीकरण करून घेतलं आहे त्यांच्या संपर्कातील लोकांना काळजी घेण्याचं आवाहन पेडणेकर यांनी केलं आहे चैत्यभूमी आंदोलन राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळं सुरु करावीत या मागणीसाठी मुंबईतील दादर इथल्या चैत्यभूमीवर भारतीय रिपब्लिकन पक्षातर्फे काल आंदोलन करण्यात आलं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं टाळेबंदी उठवतांना राज्यात दुकानं मॉल्स सुरु करण्यात आले आहेत त्याच प्रमाणे आरोग्य विषयक स्रक्षा नियम आणि स्रक्षित सामाजिक अंतर ठेऊन सर्व धर्मीय प्रार्थनास्थळं सूरू करावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली चिपळूण कोविड वार्ड रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण इथल्या रोटरी क्लबनं प्रत्येकी तीस खाटांचे दोन सुसज्ज वॉर्ड कामथे इथल्या उपजिल्हा रुग्णालयात उभारून दिले आहेत खास कोरोनाच्या रुग्णांसाठी उभारलेल्या या वॉर्डांचं उद्घाटन ग्रहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते आणि चिपळूणचे आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत काल करण्यात आलं रोटरी क्लबने ग्लोबल ग्रॅण्ड उपक्रमाअंतर्गत हे दोन स्सज्ज वॉर्ड उभारल्याची माहिती यावेळी देण्यात आली

राजू शेट्टी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला त्यानंतर त्यांची प्रकृती आणखी बिघडल्यामुळे त्यांना उपचारांसाठी पुण्यात आणण्यात आलं आहे सोलाप्र ऑक्सिजन सोलापूर मधील दोन प्रकल्पात उत्पादीत होणारा ऑक्सिजन केवळ जिल्ह्यातील वैद्यकीय उपयोगासाठीच राखून ठेवला जाणार आहे या ऑक्सिजनचं वितरण जिल्ह्यात अतिशय काटेकोरपणे करावं अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काल दिल्या

कोरोनाच्या उद्रेकामुळे गेले पाच महिने खेळाडूंना सराव करता आलेला नाही तसंच कुठले सामनेही खेळवले गेले नाहीत याचा परिणाम खेळाडूंच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेवर होत असून अनेकांवर नोकऱ्या गमावण्याची वेळ आल्याचं ठाकूर यांनी विनंतीत म्हंटलं आहे

कालपासून नवीन रुग्णांना प्रवेश देण्यास सुरुवात करण्यात आली आहे

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणिविश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार